या पावसात विभागात चार जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात दोन महिलांसह एकाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला फाटा गावातल्या सोळा वर्षांची मुलगी आणि तिची आई सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात काम करत असतांना वीज कोसळून त्या जागेवरच ठार झाल्या तर गुंडा इथं एक इसम पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबला असतां झाडावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला

जिल्ह्यात जालना बदनापूर जाफराबाद अंबड भोकरदन तालुक्यात पाऊस झाला सुमारे पाऊणतास झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाम्ळे बीड ताल्क्यात वाकी नाल्याला पूर आला या प्रात एक बैलगाडी वाहून गेली या घटनेत शेतकरी दाम्पत्य जखमी झाले तर दोन्ही बैल दगावल्याचं वृत्त आहे नांदेड जिल्ह्यातही काल अनेक भागात हलका पाऊस झाला औरंगाबाद शहर परिसरासह जिल्ह्यात वैजापूरसह अनेक भागात दुपारनंतर पावसानं हजेरी लावली अहमदनगर जिल्ह्यातही जामखेड संगमनेर तसंच अहमदनगर ताल्क्यात पाऊस झाला

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुरलीमनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या प्रकरणात आरोपी आहेत या प्रकरणी साक्षी पुरावे नोंदवण्याची प्रक्रिया पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करावी असंही न्यायालयानं सांगितलं आहे

याबाबत उत्तर प्रदेश सरकारनं निर्णय जारी करावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे

मुस्लीम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक विधेयकासह सुमारे तेरा विधेयकं संसदेसमोर प्रलंबित आहेत तिहेरी तलाक विधेयक अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात चर्चेला येण्याची शक्यता आहे

लोकसभेच्या कामकाजाचा हा गेल्या वीस वर्षांतला विक्रम असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

कृषीमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली आतापर्यंत साडे सहा कोटी शेतकऱ्यांना ही किसान क्रेडीट कार्ड देण्यात आली आहेत एकूण चौदा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचं रुपाला यांनी सांगितलं

आता या प्रस्तावावरची चर्चा सोमवारी पुन्हा सुरू होईल राज्यपाल वज्भाई वाला यांनी बह्मत सिद्ध करण्यासाठी दोन वेळा दिलेल्या मुदतीत या प्रस्तावावर मतदान घेता आलेलं नाही

अनेक सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी करत फलक झळकावले

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात झालेल्या या निदर्शनांमध्ये नाना पटोले यशोमती ठाकूर यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक प्तळ्याचं दहन केलं उत्तरप्रदेशात सोनभद्र इथं दोन गटात झालेल्या हिंसाचारात दहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते या गावाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं

सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटून ही कार ट्रकवर धडकून हा अपघात झाला

लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना तर पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन प्रस्कार जाहीर झाला आहे औरंगाबाद विभागातून अनंत भालेराव प्रस्कार लातूरच्या डॉ सीतम सोनवणे आणि औरंगाबादचे जीतेंद्र विसपुते यांना जाहीर झाला आहे

देशपांडे उत्कृष्ट द्रचित्रवाणी वृत्तकथा प्रस्कार हिंगोलीचे कन्हैय्या खंडेलवाल यांना उत्तेजनार्थ मिळाला असून स्वच्छ महाराष्ट्र जनजाग्रती प्रस्कार उस्मानादचे मल्लिकार्जून सोनवणे यांना जाहीर झाला आहे

सचिनसह दक्षिण अफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड ऑस्ट्रेलियाची माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीन यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे हा मानाचा सन्मान मिळवणारा सचिन हा सहावा भारतीय क्रिकेटपटू आहे सचिनपूर्वी बिशन सिंह बेदी कपिल देव सुनील गावस्कर अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना हा सन्मान मिळालेला आहे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्ष पूर्ण झालेल्या क्रिकेटपट्रचाच या या सन्मानासाठी विचार केला जातो

भारतीय महिला संघानं या स्पर्धेच विजेतेपद पहिल्यांदाच पटकावलं आहे

उपांत्य फेरीत सिंधूची लढत चीनच्या चेन यू फई हिच्याशी होणार आहे

ते काल बीड इथं विविध विभागांच्या आढावा बैठकीत बोलत होते पाणी प्रवठा योजनेबरोबर भ्यारी गटारी योजनेच्या कामाबाबतचा आढावा त्यांनी यावेळी घेतला